जम्मू कश्मीरमधे लडाख तसंच अनंतनाग मतदारसंघातल्या शोपियां आणि पुलवामा जिल्ह्यांमधे उद्या मतदान होईल

या टप्प्याचा प्रचार काल संपला सर्वच पक्षांच्या स्टार प्रचारकांनी जागोजागी सभा मेळावे तसंच रोड शो घेतले भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल उत्तरप्रदेश आणि बिहारमधे प्रचारसभा घेतल्या

या माओवाद्यांवर हत्या आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सक्तीची कर्जवसुली मोहीम तसंच गहाण जमीनीचे लीलाव थांबवण्याची मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांना करण्यात आली

श्रीकांत आणि आयुक्त एम